यानुसार जम्मू कश्मीर हा विधीमंडळ असलेला केंद्रशासित प्रदेश तर लडाख हा विधीमंडळशिवाय केंद्रशासित प्रदेश असेल ही विधेयकं मांडली जात असताना कॉंप्रेस डावे पक्ष तृणमूल कॉंप्रेस सपा पीडीपी राजद आणि इतर विरोधकांनी सदनात प्रचंड गदारोळ केला तसंच हौद्यासमोर धरणं देत घोषणाबाजी केली

तत्पूर्वी विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी जम्मू कश्मीरमधल्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्याची मागणी केली जम्मू कश्मीरमधे संचारबंदी लागू केली असून अनेक महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्व केल्याचं आझाद यांनी सांगितलं जम्मू कश्मीरशी संबंधित सर्व मुद्यांवर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरमध्ये राजकारणी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्यामुळे तिथल्या जनतेला कोणतेही फायदे मिळत नाहीत असं शहा यांनी म्हटलं आहे

हे कलम काढून टाकावं या विचाराला सहमती असली तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे हा निर्णय घेण्याची इच्छाशक्ती नव्हती असं मत शहा यांनी व्यक्त केलं प्रस्तावावरच्याल चर्चेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं बह्जन समाज पार्टीनं या प्रस्तावाला पाठींबा जाहीर केल्याचं बसपाचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी राज्यसभेत सांगितलं

दरम्यान विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी कायम ठेवली आहे

डी पी च्या राज्यसभेतल्या दोन सदस्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या दोघांनीही सभागृहातून निघून जावं असं राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं राज्यातल्या पूरस्थितीवर आपलं पूर्ण लक्ष आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे भाजपाची महाजनादेश यात्रा आज गडचिरोली इथं पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षली चळवळीला हादरा बसला आहे असं ते म्हणाले राज्याच्या अनेक भागांना संततधार पावसान झोडपल्यानंतर मुंबईसह अनेक भागांत पावसानं काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे सामान्य जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे